राज्यातील सव्वा चार लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आलं आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत अडीच लाखांहन अधिक नागरिकांना स्रक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे राष्ट्रीय आणि राज्य आपती निवारण दल सैन्यदल नौदल तसंच तटरक्षक दलासह इतर संस्था य्द्धपातळीवर बचाव कार्य करत आहेत

महामार्गवर अद्याप पाणी असल्यानं सर्व महामार्ग आजही बंद राहणार आहेत

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज जिल्ह्यातल्या सामाजिक संस्थांची बैठक घेतली आणि त्यांना आपआपल्या क्षेत्रात पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सुरु असलेल्या कार्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं सांगली जिल्ह्यातल्या प्रग्रस्त भागात बँक एटीएम बंद असल्यामुळे लोकांना पैशांची चणचण भासू लागली आहे त्याम्ळे दैनंदिन व्यवहारही ठप्प झाल्यासारखी स्थिती आहे दैनंदिन गरजेच्या वस्तूंचाही मोठ्या प्रमाणात त्टवडा जाणवत आहेत अशावेळी सरकारनं पूरग्रस्त कृट्ंबांना सरकारनं जाहीर केलेली दहा हजार रुपये मदत तातडीनं मिळावी अशी मागणी लोक करत आहेत दरम्यान सांगलीतल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीत दाखल झाले आहेत सांगलीत बचावकार्य सुरु असताना सैनिक आणि काही नागरिक असलेली एक बोट उलटली मात्र बोटीवरच्या सगळे जण बचावले असल्याचं वृत्त आहे नाशिक जिल्ह्यातल्या इगतप्री त्र्यंबकेश्वकर आणि इतर काही भागांमध्ये काल मध्यरात्री जोरदार पाऊस झाला

दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग स्रुच आहे मात्र नदीकाठचे परिसर आणि गावांमधला प्र आता ओसरला आहे

निफाड आणि इगतप्री ताल्क्यात शेतीचं सर्वाधिक न्कसान झालं आहे यासंदर्भात जिल्हा प्रशासनानं केलेल्या पंचनाम्याचा अहवाल लवकरच राज्य शासनाला सादर केला जाईल

विक्रमी पावसामुळे ही पूरस्थिती निर्माण झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं

विविध राज्यातून मदत मागितली असल्याचं ते म्हणाले

मुंबई प्णे महामार्गावरील टोलवसुलीचं कंत्राट नुकतंच संपल्यानं आता नव्यानं निविदा काढण्यात आल्या आहेत यासाठी अजून किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं या मुदतीपर्यंत तात्पुरती टोलवसूली करण्यासाठीचं अल्प मुदतीचं कंत्राट दिलं आहे